शांघाय सहकार्य परिषदेच्या सदस्य राष्ट्रांनी सर्वप्रकारच्या दहशतवादाचा निषेध केला आहे किर्गीझीस्तान इथल्या बिश्केक मधे झालेल्या शिखर परिषदेत दहशतवादाचं राजकारण न करता तसंच दुहेरी मापदंड न वापरता सर्व आंतरराष्ट्रीय समुदायानं एकत्र येऊन लढा द्यायला पाहिजे यावर सदस्य राष्ट्रांचं एकमत झालं या संदर्भातलं संयुक्त पत्रकही जारी करण्यात आलं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी परिषदेत केलेल्या भाषणात दहशतवादाचं मुळापासून उच्चाटन करण्यासाठी आंतरराष्ट्रीय समुदायानं एकत्रित प्रयत्न करण्याचं आवाहन केलं सर्व मानवतावादी शक्तींनी एकत्र होऊन दहशतवादाचा सामना करुन समाज दहशतमुक्त करावा असं आवाहनही त्यांनी केलं सरकारनं कर्मचारी राज्यविमा अधिनियम अंतर्गत कर्मचारी आणि नियोक्ता यांच्या अंशदानाचा दर साडेसहा टक्क्यांवरून चार टक्क्यांवर आणला आहे इएसआय अधिनियमांअतर्गत अंशदानाचा दर कमी करण्याचा निर्णय ऐतिहासिक असल्याचं कामगार आणि रोजगार मंत्रालयाच्या प्रसिद्धीपत्रकात म्हटलं आहे येत्या एक तारखेपासून नवे दर अंमलात येतील अंशदानाचा दर कमी केल्यानं कामगारांना दिलासा मिळेल आणि इएसआय योजनेअंतर्गत जास्तीत जास्त कर्मचाऱ्यांना सहभागी करुन घेता येईल तसंच त्यांना संघटीत क्षेत्राच्या कक्षेत आणता येईल असं मंत्रालयानं म्हटलं आहे त्याचप्रमाणे कंपन्यांवरचा आर्थिक बोजा कमी झाल्यानं त्या सशक होतील आणि त्याचा फायदा व्यापारउदीम वाढवण्यासाठी होईल असं मतही मंत्रालयानं व्यक्त केलं आहे कोलकत्यात डॉक्टरांवर झालेल्या हल्ल्याविरोधात आज देशभरात डॉक्टरांनी निषेध दिवस पाळला आहे धूळ्यातही इंडियन मेडीकल असोसिएशनतर्फे आज डॉक्टरांनी वैद्यकीय सेवा बंद ठेवून निदर्शनं केली यावेळी त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिलं

सरदार सरोवर पूर्नव्सन वसाहतीतल्या समस्या आणि रखडलेल्या पूनर्वसनप्रकरणी नंदूरबार जिल्ह्यात आज नर्मदा बचाव आंदोलनाच्या शेकडो कार्यकर्त्यांनी मेधा पाटकर यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक आंदोलन केलं सरदार पटेलांचा पुतळा आणि सरदार सरोवर झालं मात्र सरदार सरोवरातून वीजनिर्मिती झालीच नाही महाराष्ट्रातलं विस्थापन हे वीजेसाठीच झालं होतं मात्र शासनानं न्यायालयात दिलेल्या शपथपत्रांचं पालनदेखील केलेलं नाही असा आरोप मेधा पाटकर यांनी केला महामार्गासाठी घेतलेल्या जमिनीचा मोबदला मिळाला नसल्यामुळे आर्णी नगरपरिषद क्षेत्रातल्या आर्णी कोळवन दत्तरामपूर देऊरवाडी इथल्या शेतकऱ्यांनी नागपूर तुळजापूर राज्य महामार्गाचं काम आज बंद पाडलं महामार्गासाठी शेतकऱ्यांची जमीन संपादीत होऊन अधिसूचना प्रकाशित झाली ठेकेदारानं महामार्गाचं कामदेखील सुरू केलं मात्र शेतकऱ्यांना अजून जमिनीचा मोबदला मिळालेला नाही

मात्र अजूनही रक्कम जमा झालेली नाही असं शेतकऱ्यांनी सांगितलं

या योजनेतून एका रोहित्रामधून एक किंवा जास्तीत जास्त दोन शेतकऱ्यांना वीज जोडणी दिली जाईल तसंच वीजगळती कमी होऊन वीजचोरीला आळा घालता जाईल असं राज्याच्या ग्रामविकास महिला आणि बालविकास मंत्री आणि बीड जिल्ह्याच्या पालकमंत्री पंकजा मुंडे यांनी सांगितलं

सर्व खासगी टीव्ही वाहिन्यांनी हिंदी आणि प्रादेशिक भाषांमधल्या मालिकांची नावं कलाकारांची नावं आणि श्रेयनामावली त्या त्या भाषांमध्ये द्यावी अशी सूचना माहिती आणि प्रसारण मंत्रालयानं केली आहे काही टीव्ही वाहिन्या हिंदी आणि प्रादेशिक भाषांमधल्या मालिकांची श्रेयनामावली केवळ इंग्रजी भाषेतच देत असल्याचं मंत्रालयाच्या निदर्शनास आलं आहे त्यामुळे हिंदी आणि प्रादेशिक भाषिक मालिका आणि इतर कार्यक्रमांमध्ये दिल्या जाणाऱ्या माहितीपासून वंचित राहात असल्याचं मंत्रालयानं जारी केलेल्या पत्रकात म्हटलं आहे लोकसभा निवडणुकीत भाजपा सरकारनं कांदा निर्यातीसाठी प्रोत्साहन अनुदानाचं आमिष दाखविलं आणि निवडणूक संपताच अनुदान बंद केलं असा आरोप स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी केला आहे शेतकऱ्यांना आता कुठे दोन पैसे जास्त मिळणार असताना निर्यात अनुदान बंद करून जाणीवपूर्वक कांद्याचे भाव पडल्याचा आरोपही शेट्टी यांनी आज नाशिक जिल्ह्यातील लासलगाव इथं केला शेड्डी सध्या द्ष्काळी भागाचा दौरा करीत असून त्यांनी आज लासलगाव इथं बाजार समितीत शेतकऱ्यांशी संवाद साधला सरकारनं पुन्हा अनुदान सुरू करावं यासाठी आंदोलनाचा इशारा त्यांनी दिला

प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेच्या तरतुदींमध्ये बदल झाल्यानं रत्नागिरी जिल्ह्यातल्या वाढीव सात लाख शेतकऱ्यांना त्याचा फायदा होणार आहे दोन हेक्टरपर्यंत जमीन असलेल्या आठ लाख शेतकऱ्यांना सन्मान योजनेतून दरवर्षी सहा हजार रुपये दिले जाणार होते आता जमिनीची अट केंद्र सरकारनं काढून टाकल्यानं वाढीव सात लाख शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ होणार आहे

येत्या खरीप हंगामात शेतक यांना पेरणी करण्यासाठी वेळेवर पीक कर्ज उपलब्ध व्हावं या उद्देशाने कळंब तालुक्यात तीन दिवस पीक कर्ज वाटप मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं आहे

नवी मुंबई महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागात स्वच्छता अधिकारी तसंच स्वच्छता निरीक्षकांसह कंत्राटी सफाई कामगारांना बायोमॅट्रीक घड्याळं देण्यात आली असून त्यानुसार त्यांची हजेरी तपासण्यात येत आहे यामध्ये बेलापूर विभागातल्या गट क्र

राज कंस्ट्रक्शन या ठेकेदाराच्या चार सफाई कामगारांनी आपली बायोमॅट्रीक घड्याळे एकाच ठिकाणी ठेवल्यामुळे गटाच्या निरीक्षणाची जबाबदारी असणा या सुपरवायझरला कामावरून काढून टाकण्याचे निर्देश संबंधित कंत्राटदाराला देण्यात आले आहेत तसंच त्यांच्याकडून दंडात्मक रक्कम वसूल करण्याची कारवाई नुकतीच करण्यात आली आहे अकोल्यात आज सकाळी केलेल्या कारवाईत पाच लाख रुपयांची इ तिकिटं रेल्वे पोलीस दलानं जप्त केली बनावट आयडी पासवर्ड तयार करुन आय

च्या अधिकृत एजंट असलेल्या राधे टूर्स एण्ड ट्रॅव्हल्सचे प्रकाश अग्रवाल यांच्या विरोधात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे प्रवाशांना जादा दरानं तिकिट विक्रीचा हा गैरप्रकार अकोला रेल्वे पोलीस दलानं उघडकीस आणला

वाशिम जिल्ह्यातल्या मंगरूळपीर तालुक्यात ट्रक आणि मालवाह वाहनाची समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात दोन जणांचा मृत्यू तर एकजण गंभीर जखमी झाला आहे मेहकर सिंदखेडराजा मार्गावर लोणार तालुक्यातल्या खळेगाव शिवारात आज पहाटे दोनच्या सुमाराला हा अपघात झाला दरम्यान या अपघातात ट्रक चालक गंभीर जखमी झाला असून त्याला औरंगाबादमधल्या रुग्णालयात उपचारासाठी हलवण्यात आलं आहे